संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला लोकसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी माजी मंत्री अनंतक्रमार यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनासमोर मांडला सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी या अधिवेशनात समाधानकारक कामकाज होण्याची अपेक्षा व्यक्त केली राज्यसभेतही सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा प्रस्ताव मांडला सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं

अद्याप कोणत्याही ठिकाणी निकाल हाती आले नाही

न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांनी लैंगिक अत्याचारासंदर्भात दाखल प्रथम माहिती अहवाल सार्वजनिक करु नये असं नमूद केलं अशा प्रकरणातल्या पीडितांना समाजात अस्प्रश्यासारखी वागणूक मिळणं हे दुर्देवी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

क्शवाह यांनी काल केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या राष्टीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बिहारमध्ये जागा वाटपावरून कुशवाह नाराज होते

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली

त्यामुळे काढलेली संपूर्ण रक्कम आयकरमुक्त होईल निव्त्तीवेतन निधी आणि गुंतवणूक प्रकाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना असेल असंही जेटली यांनी सांगितलं

ते काल मुंबईत उज्ज्वला संमेलनात बोलत होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचं उद्घाटन केलं विभागीय आय्क्त डॉ प्रूषोत्तम भापकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर पोलीस आयुकुत चिरंजीवी प्रसाद यावेळी उपस्थित होते